गणेशोत्सवासाठी कोकणच्या ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय सर्व ग्राम पंचायतींना बंधनकारक

पवार टोपे कोल्हापुर आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वतःची रुग्णालयं उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी केलं आहे या जिल्ह्यांमधला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी कालकराड येथे आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीत पवार यांनी हे आवाहन केलं बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे हसन मुश्रीफ रामराजे नाईक निंबाळकर गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई साताऱ्याचे संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते कोरोनामुळे मृत्युदर वाढू नये यासाठी लवकर निदान आणि तात्काळ उपचार पद्धती राबवण्यात येत असून रुग्णाच्या सहवासितांना शोधण्यावर जास्तीचा भर देण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराडच्या या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं कोल्हापुर आणि सातारा येथील रुग्ण वाढीचा दर कमी असून सातारा इथे चाचण्या वाढवण्याची गरज आहे त्यासाठी नवी चाचणी प्रयोगशाळा सातारा इथे उभारणार आहोत ती लवकरच सुरू होईल असं आश्वासन टोपे यांनी या बैठकीनंतर दिलं

त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे

बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे विशेषतः बीड अंबाजोगाई परळी केज आणि आष्टी शहरातील रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे

मुंबई उत्तर मुंबईतील दहिसर बोरीवली कांदिवली या विभागात झपाट्यानं पसरलेला कोरोना आता आटोक्यात येत आहे अनलॉक प्रक्रियेत मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत असले तरी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी स्क्रिनिंगसह फेरीवाले दूकानदार यांची तपासणी प्रक्रिया वाढवून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या

यापुढेही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयंत पाटील यांनी दिली सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी सहकार आणि क्रषि राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम आमदार सुधीर गाडगीळ तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते विलगीकरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे हा निर्णय अंतिम आहे त्यासाठी ग्रामपंचायतीला वेगळे निर्णय करता येणार नाहीत असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमधल्या सरपंचांच्या काल घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते

इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते नेमकी हीच बाब गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिहिरिया गावातील बहीण भावाने सिद्ध करून दाखविली आहे

या बाबीची दखल घेत रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांच्याकडे जिल्ह्यासाठी लॅब उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती

शालेय शिक्षण कोरोना विषाणूच्या वाढत्या प्राद्र्भावामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली असली तरी शालेय शिक्षण विभाग या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत अशी माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे गुगल क्लासरूमद्वारे शिक्षण देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाचं ऑनलाईन सुविधा नसलेल्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांकडे दूर्लक्ष होत आहे हे प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झालेलं वृत्त अर्धवट माहितीवर आधारित असून वाचकांची दिशाभूल करणारे आहे त्यासाठी हा खुलासा शालेय शिक्षण विभागानं केला आहे

अधिकाधिक तपासण्या होणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर राणेंच्या या रुग्णलयात अत्याधुनिक आर्टिपीसीएल लॅब झाल्यान त्याचा लाभ कोकणातलय जनतेला होणार असल्याच प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल

आकाशवाणी पूणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट हे विशेष बातमीपत्र संपल तम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार